या शाळांना महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा हे नाव दिलं जाणार आहे आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह छिं यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते विनोद तावडे यांनी याबाबत माहिती दिली माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती त्यानिमित्त आज देशभर सुशासन दिवस साजरा केला जात असून ठीकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे सदैव अटल ही वाजपेयी यांची समाधी आज देशाला अर्पण करण्यात आली नवी दिल्लीत राजघाटाजवळ उभारलेल्या या समाधीत विविधतेत एकता या कल्पनेनुसार देशाच्या विविध भागातून मागवलेले दगड वापरले आहेत राष्ट्रपति रामनाथ कोविंद उपराष्ट्रंपति एम व्यंकेया नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अटलजींच्या समाधीवर फुलं वाह्न आदरांजली अर्पण केली आज नाताळचा सण उत्साहाने साजरा होत आहे येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस जगभरात साजरा केला जातो घरं ख्रिसमस ट्री तसंच चांदण्यांच्या दिव्यांनी सजवली जातात चर्चमध्ये मध्यरात्री प्रार्थना केल्या जातात तसंच भेटवस्तूंच्या देवाण घेवाणीने हा सण साजरा करतात मुंबईतही नाताळ उत्साहानं साजरा होत आहे

ठीकठिकाणी गव्हाणीतला बाल येशू आणि ख्रिस्तजन्माचा संदेश आणणारे मेंढपाळ यांच्या प्रतिमांभोवतीच्या रोषणाई दिसत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी जनतेला नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत नागरी सेवा परिक्षेत सहभागी होण्यासाठी वयासंबंधीच्या निकषात बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे सरकार अशा कोणत्याही प्रस्तावावर विचार करत नसल्याचं प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं

बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत यवतमाळ जिल्ह्यात काल ट्रक आणि जीपची धडक होऊन झालेल्या अपघातात दहाजण ठार आणि त्रिर पाचजण जखमी झाले कळंब तालुक्यात चापर्डा गावाजवळ काल रात्री नऊच्या सुमाराला हा अपघात झाला जखमींना कळंब ग्रामीण रुणालय आणि यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे राज्यातल्या सुमारे नव्वद टक्के शेतक यांना गेल्यावर्षीच्या कर्जमाफीचा फायदा मिळाला असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे ते काल नागपूरमध्ये वार्ताहरांशी बोलत होते सरकारच्या पीक विमा आणि कर्जमाफी योजनांचा फायदा शेतक यांपर्यंत पोचला नाही असा दावा काल शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पंढरपुरातल्या एका सभेत बोलताना केला होता

वीज वापराची मोजणी करणारी मापनयंत्रं म्हणजेच वीजमीटर आता प्रिपेड करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे

यामुळे वितरण आणि वापरातलं वीजगळतीचं प्रमाण कमी होईल आणि ऊर्जा बचत होईल सामाजिक संपर्क माध्यमांचा गैरवापर थांबवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान नियमात सुधारणा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे